नवी दिल्लीत राजपथावर थोड्याच वेळात दिमाखदार मुख्य संचलन सोहळा होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद सलामी स्वीकारणार आहेत भारताच्या संरक्षण सिद्धतेची ग्वाही देणाऱ्या तीनही संरक्षण दलांच्या चित्तथरारक कसरती आणि देशाची सांस्कृतिक विविधता अधोरेखित करणा या विविध राज्यांच्या चित्ररथांचं सादरीकरण या सोहळ्यात होणार आहे कोरोना संकटामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन दर वर्षीपेक्षा वेगळा असणार आहे कोविड संबंधी सर्व नियमांचं पालन करून यंदाचं संचलन होणार आहे संचलनाचा मार्गही दर वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे यंदा हे संचलन विजय चौकातूनच होणार आहे मात्र त्याची सांगता लाल किल्ल्याऐवजी नॅशनल स्टेडीयमवरच होणार आहे पद्म प्रस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल पद्म पुरस्कारांचीही घोषणा केली जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे शिल्पकार सुदर्शन साहू आणि इस्लामिक विचारवंत मौलाना वाहिद्दिन खान यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे दिवंगत गायक एस

बालसुब्रमण्यम यांनाही मरणोत्तर हा सन्मान घोषित झाला आहे दहा जण पद्मभूषण पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन गायिका के

चित्रा प्रसिद्ध कवी चंद्रशेखर कांबरा आणि निवृत्त सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांच्यासह महाराष्ट्रातून रजनीकांत देविदास श्रॉफ यांना या पुरस्कार जाहीर झाला आहे याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मरणोत्तर हा सन्मान दिला गेला आहे

यात सिंधुताई सपकाळ गिरीश प्रभूणे नामदेव कांबळे परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन जमनादास पोपट या महाराष्ट्रातल्या पाच जणांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पुरस्कार्थींचं अभिनंदन केलं आहे या सर्वांचा आम्हाला अभिमान असून त्यांनी देशासाठी योगदान दिलं आहे असल्याचं मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर बी संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे राष्ट्पती केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असून नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशातल्या नागरिकांना उद्देशून भाषण केलं कोरोनासारखं मोठं संकट येऊनही भारत निराश झाला नाही डगमगला नाही तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी या संकटाशी देशानं सामना केला संकटातून नव्या संधी शोधल्या या कठीण काळातही कष्ट करून अन्न धान्य पिकवणारा आपला अन्नदाता शेतकरी देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल वातावरणात सीमेवर कर्तव्य बजावणारे आपले जवान आणि जागतिक साथीनं थैमान घातलेलं असताना आपले जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवणारे कोविड योद्धे वैज्ञानिक या सर्वांचा देश नेहेमीच ऋणी राहील असं ते म्हणाले देशातल्या वैद्यानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोनावरील लसीचं संशोधन करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं इतकंच नाही तर इतर अनेक देशांनाही लस आणि अन्य वैद्यकीय मदत दिली असं कोविंद म्हणाले कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी घ्या असं आवाहनही त्यांनी केलं केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अनेक पावलं उचलली उद्यमशीलतेला चालना दिली त्यामुळे आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्था उभारी घेईल असे संकेत दिसू लागले आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर पंतप्रधान वातावरण बदल आणि स्वीकृती ह्यांना आजच्या काळात महत्व प्राप्त झालं असून भारताच्या विकासातले हे महत्वाचे घटक आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे हवामान अनुकूलन परिषदेत ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते पॅरिस करारातल्या अटींचं पालन करण्यास आम्ही केवळ वचनबद्ध आहोत असं नाहे तर त्यापुढे एक पाऊल जाऊन पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन हेच आमचं उद्दिष्ट आहे असं मोदी म्हणाले पर्यावरणपूरक जीवनशैली आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर हे त्याचंच फलित आहे

ग्रामीण भागात आठ कोटी घरांना स्वयंपाकाचा गॅस आणि सुमारे साडे सहा कोटी घरांना नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून पर्यटन मंत्री प्रह्लादसिंग पटेल हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पर्यटन स्थळे पाककृती हस्तकला आणि इतर वैशिष्ट्य असणार प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे

प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीची झलक आणि सशस्त्र दलाच्या संगीत वाद्य वृंदाची ध्वनिमुद्रित कला यावर उपलब्ध असणार आहे या अनोख्या भारत पर्वात विविध चित्रफिती चित्रपट प्रतिमा माहिती पुस्तिका आणि विविध संस्थांची माहिती देखील प्रदर्शित केली जाणार आहे

एक भारत श्रेष्ठ भारतच्या प्रसिद्धीसाठी प्रसार भारतीनं आभासी व्यासपीठ तयार केलं आहे ब्युरो ऑफ आउटरिच अँड कम्युनिकेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीवर लक्ष्य केंद्रित केलं जाणार असून स्वच्छ भारत सशक्त भारत बापू के सपनों का भारत या संदर्भातली छायाचित्र आणि ध्वनी चित्रफितींचं प्रदर्शन केलं जाणार आहे डीआरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास परिषदेनं म्हणजेच डीआरडीओ या संस्थेनं काल ओडिशाच्या किनाऱ्यावर आकाश एनजी या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलासाठी विकसीत करण्यात आलं आहे आजच्या चाचणीत नियोजित सर्व उद्दिष्टे साध्य झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं